सहाव्या टप्प्यातल्या मतदानाचा सर्वकष आढावा घेणारा कार्यक्रम आकाशवाणीच्या वृत्तविभागातर्फे आज प्रसारित होणार आहे रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड वाहिनीवर श्रोत्यांना हा विशेष चर्चात्मक कार्यक्रम ऐकता येईल लोकसभा निवडणुकांच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या प्रचारानं आता वेग घेतला आहे

मतदारांचं लक्ष वेधून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते अनेक ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज उत्तरप्रदेशात कुशीनगर कुं सभा झाली गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजपा सरकारनं कार्यसंस्कृती बदलली असून मजबूत भारत हे आपलं स्वप्न असल्याचं त्यांनी सांगितलं विरोधक हे कधीही गरीबी आणि दहशतवादाशी लढा देऊ शकणार नाहीत असं मोदी म्हणाले त्यानंतर देवरिया शें झालेल्या विजयसंकल्प सभेत बोलताना उत्तर प्रदेशातली विरोधकांची आघाडी ही महामिलावट असल्याचं सांगून विकास विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला देशाला एका नव्या उंचीवर नेणारी ही निवडणूक असून केवळ खासदार आणि मंत्री घडवणारी नाही असं ते म्हणाले भाजपा अध्यक्ष अमित शहा हिमाचल प्रदेशात प्रचारसभा घेत आहेत रॉबर्टगंज चांदौली आणि सालेमपूर क्रं उत्तरप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी सभा घेतल्या तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी महाराजा गंज धिं सभा घेतली उत्तरप्रदेशातल्या सोनेभद्रा आणि मिर्झापूर धिं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची तर पंजाबमधल्या शहीद भगत सिंग नगर जिल्ह्यात बसपा अध्यक्ष मायावती यांची प्रचारसभा झाली या वेळची लोकसभा निवडणूक बेरोजगारी नोटाबंदी आणि शेतकऱ्यांच्या मुद्दयांच्या आधारावर काँप्रेस लढवत असल्याचं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत मतदान केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते प्रचारादरम्यान आपण प्रेमाची भावना पसरवण्याचा प्रयत्न केला तर भाजपानं द्वेषानं प्रचार केल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बालाकोट क्रें भारतीय हवाईदलानं केलेल्या हवाई हल्ल्याबाबत भाष्य केल्याच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे प्रचार थांबल्यानंतरही मोदी यांनी या हल्ल्याबाबतचा तपशील मुलाखतीत देऊन मतदारांना प्रभावित करायचा प्रयत्न केल्याचा आरोप पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात केला आहे याची आयोगानं नोंद घेऊन यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती येचुरी यांनी त्यांच्या पत्रात केली आहे सशस्त्र दलं ही देशाची असून त्यांचा वापर कोणत्याही पक्षानं मतं मिळवण्यासाठी करू नये असं येचुरी यांनी म्हटलं आहे मोदी यांची वागणूक आणि विधानं ही स्पष्टपणे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन करणारी असल्याचंही येचुरी यांनी त्यांच्या पत्रात लिहिलं आहे आसामच्या हिंसाचारग्रस्त हव्विकंडी जिल्ह्यातली संचारबंदी आज तीन तासांसाठी शिथिल केली होती

तिथली परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचं आसामचे वनमंत्री परिमल सुक्लबद्धीयांनी सांगितलं शुक्रवारी दोन गटांमधे झालेल्या हिंसाचारानंतर तपास अहवालाच्या आधारे दोषींवर कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले उद्या सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील अशी माहिती उपायुक्त किर्थी जल्ली यांनी दिली आहे परस्परांमधला सुसंवाद सामंजस्य तसंच दया आणि विद्वत्तेवर आधारित न्यायासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र येऊन काम करावं असं आवाहन भारतानं केलं आहे

विनाश आणि मृत्यू टाळायचे असतील तर विविध विचारधारांच्या समर्थकांनी काही विधायक कार्य केली पाहिजेत असंही ते म्हणाले कुठल्याही बाबतीत टोकाची भूमिका न घेता मध्यम मार्ग स्वीकारायला हवा आज जगभरात चाललेला विविध विचारधारांमधला संघर्ष आणि विनाश टाळण्यासाठी गौतम बुद्धांची शांतता आणि सौहार्दाची शिकवण अंगिकारण्याची गरज आहे असं ते म्हणाले शाधत विकास शांतता आणि संघर्षमुक्त जगासाठी एका महान जागतिक नेतृत्वाची गरज आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले या कार्यक्रमानंतर आपला चार दिवसाचा दौरा संपवून उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू मायदेशी निघाले फनी चक्रीवादळामुळे प्रभावित भागांची पाहणी करण्यासाठी दोन केंद्रीय पथकं ओदिशाला भेट देणार आहेत गृहमंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आंतरमंत्रीगटाचा समावेश असलेलं केंद्रीय पथक भूवनेश्वर श्वं राज्य सचीवीय विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बस्क्रि घेणार आहे

हा मूल्यांकन अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली दुसरं पथकही विविध ठिकाणी झालेल्या नुकसानाचं मूल्यांकन करणार आहे या भागातली वीज दूरसंचार आणि बँकिंग सेवा पूर्ववत करण्यासाठी ही पथकं आवश्यक पावलं उचलणार आहेत दरम्यान नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ओदिशा सरकारनं सोळाशे कोटी रुपयांची विशेष मदत जाहीर केली आहे श्रीलंकेमध्ये क्टिर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर आज पहिल्यांदाच श्रीलंकेतल्या चर्चमध्ये प्रार्थना सभा आयोजित केली होती

अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत या प्रार्थना सभा आज झाल्या श्रीलंकेत कॅथलिक शाळा अजूनही बंद आहेत सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या मंगळवारी या शाळा सुरु होण्याची शक्यता आहे दरम्यान याप्रकरणी संशयितांवर कारवाई सुरु आहे

हा कार्यक्रम ओच्या चारही केंद्रांवर आयोजित केला आहे

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांच्या मनात पर्यावरण विज्ञान नूतनीकरणक्षम ऊर्जा खगोलशास्त्र अंतराळ यान विषयींच्या अभ्यासक्रमात गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे जम्मू कश्मीरमध्ये शॉपियान जिल्ह्यातील हेंड सीतापोरा परिसरात सुरक्षा रक्षकांसोबत आज सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले अतिरेक्यांच्या हालचालींबद्दल गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांनी शोध मोहिमेनंतर गोळीबार सुरू केला अजूनही मृत दहशतवाद्यांची ओळख पटली नसल्याचं सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येत आहे सौदी अरेबियाच्या शिया बहुल पूर्व कातिफ क्षेत्रात आज सुरक्षा दलांनी आठ संशयित दहशतवाद्यांना ठार केलं एका संशयित दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दलानं शोधमोहीम सुरु केली होती त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आज ठार केलेल्या दहशतवाद्यांनी देशाची महत्वाची सुरक्षा आणि अन्य संस्थांना लक्ष करण्याची योजना आखली होती अशी माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयानं दिली आहे ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही या संदर्भात तपास सुरु आहे असं सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई डियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघात अंतिम लढत सुरु आहे या दोन संघांची गाठ एकमेकांशी चौथ्यांदा अंतिम फेरीत पडत आहे मुंबई डियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला